विद्यासागर राव यांनी व्यक्त केला आहे

सामाजिक सुधारणांच्या बाबतीत महाराष्ट्र नेहमी अग्रस्थानी राहिलेला आहे देशी आणि परदेशी गुंतवणूकीच्या बाबतीतही महाराष्ट्र हे एक सर्वाधिक पसंतीचं राज्य राहिलं आहे उद्यमशील पुरोगामी व्यावहारिक आणि कठोर परिश्रम करणारे नागरिक ही आपल्या राज्याची मोठी शक्ती आहे असं राज्यपाल म्हणाले महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी प्राणांचं बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना त्यांनी आदरांजली अर्पण केली आज आंतरराष्ट्रीय कामगार दिनदेखील आहे महाराष्ट्राच्या आणि देशाच्या उभारणीत कामगारांचं बहुमोल योगदान आहे असं ते म्हणाले त्याआधी सुरक्षा दलांच्या पथकांनी संचलन करुन राज्यपालांना मानवंदना दिली महाराष्ट्र राज्य स्थापनेचा एकोणसाठावा वर्धापन दिन नवी दिल्लीत उत्साहात साजरा करण्यात आला निवासी आयुक्त समीर सहाय यांच्या हस्ते महाराष्ट्र सदनात ध्वजारोहण करण्यात आलं महाराष्ट्र शासनाच्या दिल्लीतल्या विविध कार्यालयातले अधिकारी कर्मचारी आणि दिल्लीतले विविध क्षेत्रातले मान्यवर यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी महाराष्ट्र दिनानिमित्त मुंबईतल्या हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केलं यावेळी राज्याचे मुख्य सचिव यू

एस मदान बृहन्मुंबई महानगर पालिकेचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर आणि आयुक्त अजोय मेहता यांच्यासह प्रशासनातले वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते सिंधूद्र्ग जिल्ह्यात महाराष्ट्र दिनानिमित्त सिंधूद्र्गनगरी इथल्या पोलीस परेड मैदानावर आयोजित कार्यक्रमात जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं पोलीस दल शालेय विद्यार्थी विद्यार्थींनीचे पथक यांनी शानदार संचलनाव्दारे राष्ट्रीयध्वजाला मानवंदना दिली बीड इथल्या पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण संपन्न झालं त्यानंतर पोलिस संचलन झालं नंदुरबार इथं पर्यजे आणि रोजगार हमी तथा पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर झालेल्या या कार्यक्रमात पोलीस दलान मानवंदना दिली संचलनानंतर पोलीस दलासह विविध ठिकाणी पदकप्राप्त अधिकारी कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी खासदार डॉ हिना गावितही उपस्थित होत्या जालना इथं पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजवंदन झालं यावेळी पोलीस दलान पथसंचलन केलं नांदेड इथं पर्यावरण मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री रामदास कदम यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं

धुळ्यात ग्रामविकास राज्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं रत्नागिरीत पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या हस्ते पोलीस संचलन मैदानावर महाराष्ट्र दिनानिमित्तानं ध्वजवंदन झालं

भाजपाचे जेछ नेते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याविरूद्धची आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन केल्याची तक्रार निवडणूक आयोगानं फे ळिन लावली आहे राज्यात वर्धा इथं केलेल्या प्रचार सभेत प्रधानमंत्री मोदी यांनी आपल्या भाषणात आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन करणारं वक्तव्य केल्याची तक्रार काँप्रेसनं निवडणूक आयोगाकडे केली होती आयोगानं या प्रकरणाचा तपास करून मोदी यांनी आपल्या या भाषणात आचारसंहितेचं उल्लंघन केलं नसल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे सरकारनं राज्यातल्या चारा छावण्यांची स्थिती सुधारावी आणि जनावरांना दिल्या जाणाऱ्या चाऱ्यात वाढ करावी अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे